आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली

देशाची अर्थव्यवस्था बळकट होत असून रोजगार वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अनेक उपाय योजले जात असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं नवी आत्मनिभेर भारत रोजगार योजना लागू केल्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं त्या म्हणाल्या

कोरोना विषाणूच्या संकटकाळात अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी लाखो बालकं स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवण्यासह माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली आहे त्यांचं कौत्क करावं तेवढं थोडंच आहे त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत असल्याचं ठाकूर म्हणाल्या

अल्पसंख्याक मुस्लिम समाजातल्या मुलांच्या शिक्षणासह विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी यातून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे

कृषी विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या कृषी विभागाच्या योजनांचे शासन निर्णय मार्गदर्शक सूचना शेवटच्या घटकापर्यंत आणि लाभार्थ्यापर्यंत पोहचण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे निर्देशही भ्से यांनी यावेळी दिले कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढाईमध्ये डॉक्टर तसंच परिचारक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक काम केलं आहे या लोकांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्गावरील लस सर्व प्रथम त्यांना उपलब्ध करून दिली जाईल असं राज्य सरकारनं ठरवलं आहे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा लस दिली जाऊ नये यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग केला जाणार असल्याची माहितीही राज्य सरकारनं दिली आहे

अहमदनगरचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या प्रादर्भावाला रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं दिवाळीच्या काळात जनतेला सकस आणि चांगलं अन्न मिळालं पाहिजे याकडे पूर्णपणे लक्ष देण्यात येत असल्याचं ते म्हणाले

कोरोना विषाणू संसर्गाचं गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेलं नसल्यामुळे यावर्षी दिवाळी सुरक्षित पर्यावरणयुक्त आणि प्रदुषणमुक्त वातावरणात साजरी करावी असं आवाहन राज्यपालांनी या निमित्त संदेशाद्वारे केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत धनत्रयोदशी आज साजरी होत आहे या दिवशी धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पूजा केली जाते व्यापारी वर्गात या दिवसाला विशेष महत्व आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील राजेश टोपे धनंजय मुंडे संदीपान भुमरे यांच्यासह तिनही पक्षांचे अन्य नेते आमदार यावेळी उपस्थित होते

मतदान एक डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे

औरंगाबाद महापालिकेतर्फे शहरातल्या गरजू लोकांसाठी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला जात आहे

नको असलेलं देऊन जा आणि हवं असलेलं घेऊन जा या आशयाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे नागरिकांनी सहभागी होऊन गरजू लोकांना जास्तीत जास्त वस्तू स्वरुपात मदत करावी असं आवाहन औरंगाबाद महापालिका प्रशासनानं केलं आहे अतिव्रष्टी आणि प्रामुळे शेतकऱ्यांच्या पिक न्कसानीचं शासन अन्दान राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्याला प्राप्त झालं असल्याची माहिती तहसीलदार आशिष्क्मार बिरादार यांनी दिली

दहावी आणि बारावीच्या प्रवणी परिक्षा कॉपीम्क्त होण्यासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे अथवा धूर आणि आवाज न करणाऱ्या हरित फटाक्यांचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं

आता ग्रीन फटाके वाजव् शकतील कधी वाजवायचे आठ ते दहा दरम्यान पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी लागू असलेल्या आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अतिव्रष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचं अत्यल्प अनुदान मिळत आहे त्यामुळे वाढीव मदतीसाठी दिवाळीनंतर लढा उभारण्याचा इशारा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे